पाकिस्तानचे प्रधानमंत्री हे सतत कांगावा करणारे असून विष पसरवत असल्याची टीकाही भारतान संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये केली आहे पाकिस्तानच्या प्रतिनिधीनं भारतावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तराच्या अधिकारात उत्तर देताना भारताचे संयुक्त राष्ट्रातल्या स्थायी प्रतिनिधींचे प्रथम सचिव मिजीतो विनितो यांनी ही टीका केली आहे जे दवेष आणि हिंसेला चिथावणी देत आहेत त्यांच्यावर बंदी घालावी असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी महासभेत केलेल्या भाषणात म्हटलं होत मात्र त्यांची ही टीका स्वतःच्याच देशाबद्दल होती का असा सवालही भारतानं उपस्थित केला इम्रान खान यांनी संय्क्त राष्ट्राच्या उच्च स्तरीय सभेमध्ये जम्मू काश्मीरसह भारताच्या अंतर्गत बाबींबाबत वक्तव्य केल होत त्यांनी नेहमीप्रमाणे भारताबद्दल ही कडवट टीका करायला सुरुवात केल्यावर भारतीय प्रतिनिधीनं महासभेतून सभात्याग केला होता जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश हा निःसंदिग्धपणे भारताचा अविभाज्य आणि अंतर्गत भाग आहे असाही भारतीय प्रतिनिधींनी यावेळी प्नरूच्चार केला संय्क्त राष्ट्राच्या महासभेत आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार आहे मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत हा या मालिकेच्या द्सऱ्या टप्प्यातला सोळावा भाग आहे

अंमली पदार्थ सेवन अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहार चौकशी प्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूर आज मुंबईत अंमली पदार्थ नियंत्रण विभाग एनसीबीच्या चौकशीसाठी हजर झाली आहे अभिनेत्री दीपिका पद्कोणची आज सकाळी दहापासून या विभागामार्फत या संदर्भात चौकशी स्रू आहे अभिनेता स्शांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून प्ढे आलेल्या अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहार प्रकरणात नावं आल्यानं या दोघींची चौकशी स्रू आहे दिपिका चौकशीसाठी हजर झाल्यानंतर काही वेळानं दिपिकाची व्यवस्थापक करीश्मा प्रकाशही चौकशीसाठी हजर झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

विविध उत्पादन संस्थांना आवश्यक असणारे दस्तऐवजही यावेळी सुपूर्द करण्यात आले या हस्तांतरणाम्ळे पिनाक क्षेपणासत्र प्रक्षेपक बॅटरी कमांड पोस्ट आणि अशा अन्य महत्त्वाच्या गोष्टींचं उत्पादन तसेच ग्णवत्ता हमी प्रक्रिया यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झाले आहे

ऑक्सफर्ड लस कोरोना वरील ऑक्सफर्ड लसीच्या चाचणीला मुंबईतल्या के ई एम रुग्णालयात वेग आला आहे आज तीन स्वयंसेवकांना ही लस टोचली जाणार आहे

त्यांच्या लस देण्याप्र्वीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत नियमान्सार चौथ्या स्वयंसेवकाला आज प्लासीबो दिलं जाईल अशी माहिती केईएमचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशम्ख यांनी दिली

या आधी खापरी येथे उड्डाणप्लाच्या बांधकामा दरम्यान अश्याच प्रकारे रेल्वे ब्लॉक घेतला होता

लांब बौस्टिंग स्टील गर्डरचे लाँचिंग महा मेट्रोने यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेले मनीष नगर रेल्वे ओवर ब्रिजच्या निर्माण कार्यात स्टील गर्डरचे कार्य सर्वात महत्वाचे होते ज्याम्ळे रेल्वे रुळाच्या वर दोन्ही मार्ग म्हणजे मनीष नगर परिसर आणि वर्धा मार्गवरील उज्जवल नग एकमेकांना जोडल्या गेले

महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या मनीष नगर आरओबीचे कार्य यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच्या पश्चात्तच महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रो कामगार तसेच अधिकाऱ्यांचे कौत्क करीत त्यांना श्भेच्छा दिल्या आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले माथाडी कामगार माथाडी कामगारांच्या सर्व प्रश्नांची आणि मागण्यांची आपल्याला जाणीव असून माथाडींचे प्रत्येक स्वप्नं प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी सरकारची असल्याची ग्वाही म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी दिली तसंच कष्टकरी माथाडी कामगारांच्या हक्काच्या घराची योजना मार्गी लावण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली

यावेळी राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माजी मंत्री गणेश नाईक आमदार प्रसाद लाड आदी मान्यवर उपस्थित होते

कोरोना विषाणू संसर्गाचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात व्यापारी संघटना नगरपरिषदा प्रशासन आणि सर्वपक्षीय नेत्यांनी कालपासून जनता संचारबंदी स्रू केली आहे

व्यापारी आणि नागरिक या संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत ब्लडाणा शहरात आरटी पीसी आर लॅब अधिकृत स्तरावर कार्यान्वित झाली आहे आता तात्काळ कोविड आजाराचे नम्न्यांची तपासणी होऊन लवकर निदान होणे स्खकर होणार आहे उपद्रवी वाघीणी यवतमाळ जिल्हयातील पांढरकवडा वन परिक्षेत्रातील उपद्रवी वाघीणीला नागपूर इथल्या रेस्क्य् सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून तीच्यावर उपचार सुरु आहेत वन मंत्री संजय राठोड यांनी आज सकाळी ट्रांझीट ट्रिटमेंट सेंटरला भेट दिली जेरबंद वाघीणीच्या प्रकृती आणि उपचाराविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली यवतमाळ वनवृत्ताकडून उपद्रव देणाऱ्या या वाघीणीला या आठवड्यातील ग्रुवारी जेरबंद करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली होती एस पी बालसुब्रह्यण्यम अंत्यसंस्कार प्रसिद्ध पार्श्वगायक दिवंगत एस पी बालसुब्रह्यण्यम यांच्या पार्थिव देहावर आज तामिळनाडूतल्या तिरुवल्लूर जिल्ह्यात तमरायपक्कम इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले

नागपूर शहरात आज दुपारपासून सर्वत्र चांगला पाउस झाला अचानक आलेल्या पावसाने वाहतूक व्यवस्था थोडावेळासाठी खोळंबली होती दरम्यान विदर्भात अन्य जिल्ह्यांपैकी यवतमाळ मध्ये पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले असून सोयाबीनला चांगलाच फटका बसला आहे ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे एवढेच नाही तर अमरावती वर्धा ब्लढाणा आदी जिल्ह्यात व राज्यात शेतमालाचे नुकसान झाले आहे त्याम्ळे ब्धवारी याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असून नुकसानग्रस्त शेतक यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले